दुसरीकडे भारतीय जनता पक्षानं तीन जागा जिंकल्या असून पाच जागांवर आघाडी घेतली आहे या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला आपलं खातंही उघडता आलं नाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून आघाडीवर आहेत तसंच उपम्रुख्यमंत्री मनिष सिसोदिया पटपर्यांज मतदारसंघातून आघाडीवर आहेत ओखला मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे अमानवुल्ला खान हे सुद्धा आघाडीवर आहेत कालकाजी मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या उमेदवार आणि मंत्री आतिशी या सुद्धा आघाडीवर आहेत

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या महिनाअखेरीला भारताच्या दौ यावर येणार आहेत अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा असेल या दौऱ्यात ते नवी दिल्ली आणि गुजरातमधे काही औपचारिक कार्यक्रमात भाग घेतील

द्वीपक्षीय व्यापार वाद आणि भारत प्रशांत क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसह अनेक मुद्दयांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा हा भारत दौरा महत्त्वाचा मानला जात आहे

काही वाहनांकडे कायदेशीर प्रमाणपत्र असताना देखील काही राज्य या वाहनांची नोंदणी करत नाही असं केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या निदर्शनास आल्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत वाहन पद्धतीम्ळे वाहन निर्मात्यांनी वाहन निर्मितीच्यावेळी सुरक्षाविषयक सर्व मानकांची पूर्तता केली आहे की नाही याची माहिती मिळते त्यामुळं वाहनांची नोंदणी लवकर होते असंही या मार्गदर्शक सुचनांमधे नमुद केलं आहे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथं राष्ट्रीय जल परिषद आयोजित करण्यात आली होती मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी जलस्रोत राज्यमंत्री स्रुखदेव पानसे आणि जलपुरूष म्हणून विख्यात राजेंद्र सिंग यांनी उपस्थितांना संबोधित केलं या परिषदेत बोलताना देशातील स्रुप्रसिद्ध जलतज्ञांनी वाढत्या जल संकटाबद्दल चिंता व्यक्त केली जलसंधारणासाठी परंपरागत साधनांचा वापर करून तंत्रज्ञान विकसित करण्यावर अनेक वक्त्यांनी भर दिला पारंपरिक जलस्रोतांचं प्रनरूज्जीवन नद्यांचं शुद्धीकरण मोहीम आणि इतर अनेक महत्वाच्या मुद्यांवर परिषदेच्या चार सत्रांमध्ये चर्चा करण्यात आली परकीय गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांनी आज लोकसभेत सांगितलं

ग्रंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून बँका आता अधिक स्रुसज्ज असल्याचं त्या म्हणाल्या

तरूणांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारद्वारे अनेक पावलं उचलली गेली आहेत अशी माहिती सितारामन् यांनी यावेळी दिली

अनिल परब यांनी दिली विधान भवनात विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली

ग्रुवार दि

देशातल्या विविधतेतली एकता तसंच राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी देशभरात कालपासून एक भारत श्रेष्ठ भारत या अभियानाला सुरुवात झाली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या अभियानाचं आयोजन केलं आहे

दरम्यान आकाशवाणी सोबत संवाद साधताना उडिया समाज नागप्रचे वर्तमान अध्यक्ष श्री सत्पथी म्हणाले की

त्यांनी पारंपरिक वेशभूषेत गोंडी नृत्य करीत गाणी म्हणत हा दिवस साजरा केला स्रुवातीला गाव गणराज्य शिलालेख आणि आदिवासी देवदेवतांचं पूजन करण्यात येऊन आदिवासींनी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन जल जंगल आणि जमिनीसाठी संघर्ष करण्याचा संकल्पही केला याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आपल्या जमिनीसाठी संघर्ष करणे असा भूमकाल या शब्दाचा अर्थ आहे

या युद्धात गुंडाधूर हे शहीद झाले

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी जयंत निमगडे गडचिरोली मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रमुख समन्वयक म्हणून आमदार रविंद्र वायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांना मंत्रालयात भेटण्याकरिता संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक निवेदने तक्रारी गाऱ्हाणी घेवून येत असतात या नागरिकांचं म्हणणं समजावून घेवून त्यांच्या तक्रारी मार्गी लावण्याकरिता मुख्यमंत्री सचिवालयात जेष्ठ आणि अनुभवी व्यक्तीची आवश्यकता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेट्टीवार यांच्या लेखी निर्देशांनंतर जिल्ह्यत दारुबंदी समिती गठित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ कृणाल खेमनार आज यांनी पत्रकार परिषदेत दिली या समितीमध्ये स्वतः जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक डॉ माहेश्वर रेड़डी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निवृत्ती राठोइ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सागर डोमकर यांचा सहभाग आहे ही समिती जिल्ह्यातील नागरिक समाजसेवी संघटना श्रमिक संघटना व्यापारी कामगार आणि अन्य वर्गाची मते घेणार असुन नागरिकांनी याबाबतची मते सर्व शहर आणि तालुका स्तरावरील अधिकारी म्हणजेच म्ख्याधिकारी तहसीलदार बिडिओ यांच्याकडे द्यावीत

तसंच मालिकाही गमवावी लागली आज व्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं

व्यूझीलंडतर्फे बेनेटनं सर्वाधिक चार गडी बाद केले तर जेविसन आणि निशामनं प्रत्येकी एक गडी बाद केला